मराठा आरक्षण प्रश्नावर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येताच विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

सर्व पक्षीय बैठकीत आंदोलकांवरील सौम्य गुन्हे मागे घेण्यावर सहमती गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत

घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु असून आतापर्यंत बारा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत

बसमधील प्रकाश् सावंत देसाई हे एकमेव प्रवासी या अपघातातून बचावले आहेत त्यांच्यावर पोलादपूर श्वल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत सुरुवातीला पाऊस थांबल्यानं आणि धुकं कमी झाल्यानं बचावकार्याला वेग आला होता त्यानंतर मात्र पाऊस आणि बघ्यांनी केलेल्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून कुटुंबियांसाठी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत घटनास्थळावर प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल आल्यानंतर राज्याच्या विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेतलं जाईल असं स्पष्ट केलं

आंदोलकातील हिंसक कृत्ये वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची छाननी करुन तो केंद्राकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे बैठकीत ठरल्याचेही फडणवीस यांनी सांगितले या बैठकीत राष्ट्रवादीचे भाग घेतलेले विरोधी पक्ष नेते अजीत पवार आणि काँप्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही पक्ष या विषयावर सोमवारी विशेष बैठका घेऊन एकत्रपणे मागासवर्गीय आयोगाला भेटून अहवाल लवकर द्यावा अशी विनंती करतील असं सांगितलं मराठयाच्या आरक्षणा समवतेच धनगर आणि मुस्लीम समाजासाठीचं आरक्षण टिकाऊ आणि कायमस्वरूपी व्हावं यासाठी राष्ट्रवादी पक्ष संसदेत सर्वतोपरी मदत करील असंही अजीत पवार बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले मुंबईच्या दौ यावर असलेले भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली गेले काही दिवस मुंबईसह राज्यात सर्वत्र या आंदोलनाची धग जाणवत आहे रत्नागिरी नांदेड नाशिक हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही बंद पुकारण्यात आला असून अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव झेले मराठा आरक्षण आंदोलक प्रल्हादराव कल्याणकर यांनी काल रात्री मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेचे पडसाद आज सकाळी पासून महादेव पिंपळगाव अँ उमटले याचाच एक भाग म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं नाशिकमध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन अद्यापही ठोक मोर्चा च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर सुरु आहे आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बोंबाबोंब करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात आज आंदोलनाला हिंसक वळण लागलं टाकळी धिं रास्ता रोको आणि चक्काजाम दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला हिंगोलीत काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली रत्नागिरीमधेही आज मंडणगड श्र कडकडित बंद पाळण्यात आला तसंच मोर्चाही काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसमध्ये आघाडी झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूरात दिली जागावाटपाबाबत संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले यासंदर्भात राहूल गांधी यांच्याबरोबर तीन बैठक झाल्याचंही पवार म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

सकाळी अकरा वाजता देशविदेशातलया श्रोत्यांना हा कार्यक्रम ऐकता यईल आकाशवाणीसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल

या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणांनंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे केंद्रीय भूपृष्ठ विज्ञान मंत्रालयानं एक मोबाईल अप्ट सूरु केलं असून यामुळे मुंबईत हवामानाचं अचूक भाकीत वर्तवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी दिली ते काल नवी दिल्लीत या मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते चारधाम आणि अमरनाथ यांत्रकरुंसाठी एक मोबाईल अप्ट सुरू करण्यात आलं आहे देशात वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेने आज देशव्यापी संप पुकारला होता

कल्याण डोंबिवली मधल्या डॉक्टरांचाही या बंद मध्ये सहभाग आहे हे विधेयक भ्रष्टाचाराला चालना देणारं आहे त्यामुळे हे विधेयक मंजूर करू नये असं संघटनेचं म्हणणं आहे सरकारने हे विधेयक मंजूर केल्यास तीव्र आंदोलनाचा शिवारा संघटनेनं दिला आहे कौट्बिक प्रकरणं हाताळतांना कौट्बिक न्यायालयं सामाजिक जाणीव ठेवून वेगळ्या पध्दतीनं काम करतील अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्खराज बोरा यांनी आज व्यक्त केली आहे धुळे श्वे आज धुळे जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन बोरा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

फकीरजी महाराज तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज माणिकवाडा ी सांगितलं फकीरजी महाराज यात्रा महोत्सवात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते